ते आज गोरेगाव इथं राज्यातल्या विधानसभा निवडणुकीसाठी भाजपाच्या प्रचाराची सुरुवात करताना बोलत होते

देशाचे पहिले प्रधानमंत्री पंडित जवाहरलाल नेहरु यांच्यावर त्यांनी टीका केली पाकिस्तानबरोबर च्कीच्या वेळी य्द्धसमाप्तीची घोषणा केली नसती तर पाकव्याप्त कश्मीर अस्तित्वातचं आला नसता कश्मीर प्रश्न नेहरुंऐवजी सरदार पटेल यांनी हाताळायला हवा होता असं शाह म्हणाले विधानसभा निवडण्कीनंतर राज्यात भाजपाचं सरकार बहुमतानं निवडून येईल आणि देवेंद्र फडनवीस हेच प्न्हा म्ख्यमंत्री होतील असा विश्वास शहा यांनी व्यक्त केला म्ख्यमत्र्यांनी केलेल्या कामांचे त्यांनी कौत्क केलं महाराष्ट्राला देशात पहिल्या क्रमांकावर कायम ठेवण्याचं काम फडनवीस यांनी केलं त्याम्ळे फडनवीस हेच राज्यातल्या भाजपाचा चेहरा आहेत असं शाह म्हणाले महाराष्ट्र हा नेहमीच प्रोगामी विचारांची पाठराखण करत आला आहे त्याम्ळे क्णी कितीही दहिची बीजं पेरली तरी महाराष्ट्रातली जनता त्याला बळी पडणार नाही असं राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटलं आहे राज्याच्या विधानसभा निवडणुकीनिमित्त राष्ट्रवादी काँग्रेसनं आज सातारा इथं आयोजित केलेल्या मेळाव्यात पवार बोलत होते विदयमान सरकार शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यात अपयशी ठरलं आहे जनता त्यांना योग्य जागा दाखवेल असं पवार म्हणाले पक्ष सोडून गेलेल्यांची काळजी न करता जे सोबत आहेतत्यांना विजयी करूया असं आवाहन पवार यांनी उपस्थितांना केलं सातारा जिल्हा यशवंतराव चव्हाण यांच्या विचारांवर चालणारा आहे साताऱ्यातले राष्ट्रवादीचे सर्व उमेदवार नक्कीच निवडून येतील असा विश्वासही पवार यांनी व्यक्त केला यावेळी पवार यांनी केंद्र आणि राज्य सरकारच्या धोरणांवरही टीका केली आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे नेते अजित पवार यांच्या उपस्थितीत आज पृण्यात कार्यकर्ता मेळावा झाला यावेळी पवार यांनी यूतीच्या सरकारवर टीका केली राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत अहमदनगर इथं झालेल्या मेळाव्यात दोन गटांनी एकमेकांना दमदाटी आणि धक्काब्क्की केली

देशाचे प्रधानमंत्री परदेशात असताना संपूर्ण देशाचं प्रतिनिधित्व करत असतात त्यामुळे परदेशात त्यांना सन्मान मिळायलाच हवा मात्र ते जेव्हा देशात असतात तेव्हा त्यांना प्रश्न विचारण्याचा अधिकार देशातल्या नागरिकांना आहे असं काँग्रेसचे नेते खासदार शशी थरूर यांनी म्हटलं आहे ते आज प्ण्यात ऑल इंडिया प्रोफेशनल काँग्रेसनं आयोजित केलेल्या कार्यक्रमात बोलत होते देशात एक सामायिक भाषा असावी या मुदयावर आपण त्रिभाषा सूत्राचं समर्थन करत असल्याचं त्यांनी सांगितलं देशभरात विविध ठिकाणी होत असलेल्या झूंडबळींच्या घटनांवरून त्यांनी सताधारी भाजपावर टीका केली अशा घटनांम्ळे प्रभू राम आणि हिंदृत्वाचा अपमान होत आहे असं ते म्हणाले भाजपाचं हिंदुत्व हे राजकीय विचार धारेतून आलेलं आहे त्याचा खऱ्या हिंद्रत्वाशी काहीच संबंध नाही अशी टीका थरूर यांनी केली आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हानिहाय मतदार संघांचा आपण रोज आढावा घेणार आहोत

सौदी अरेबियाचे राजद्रत डॉ सौदबिन मोहम्मद अल सती यांनी नवी दिल्ली इथं वृतसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं की हल्ल्यानंतरच्या स्थितीचा प्रत्यक्ष आढावा घेण्यासाठी तसंच तपासकामात सहभागी होण्यासाठी अमेरिकेतल्या आणि आंतरराष्ट्रीय तज्ञांना सौदी अरेबिया आमंत्रित करणार आहे हल्ल्याला सर्वशक्तीनिशी उत्तर देऊन आपलं रक्षण करण्याचा निर्धार आणि क्षमता सौदी अरेबियाकडे आहे असं ते म्हणाले तेलसाठयांवरचे हल्ले हे जागतिक सम्दायावरचे हल्ले असून त्यानंतर भारतानं सौदी अरेबियाला दिलेल्या भक्कम पाठिंब्याबद्दल सौद यांनी भारताची प्रशंसा केली

अंतिम फेरीत त्याचा सामना इराणच्या हसन याझदानीशी होणार होता मात्र माघार घेतल्यामुळे दीपकला रौप्य पदकावर समाधान मानावं लागलं

किशोर गटाचा अंतिम सामना हा प्णे विरुद्ध उस्मानाबाद यांच्यात तर किशोरी गटाचा अंतिम सामना नाशिक विरुद्ध प्णे यांच्यात झाला

अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाची बैठक अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आज उस्मानाबाद इथं झाली महाराष्ट्र साहित्य परिषदेनं अध्यक्षपदासाठी फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांचं नाव सुचवलं होतं त्याला या बैठकीत एकमतानं मान्यता देण्यात आली महाराष्ट्र साहित्य परिषद मंबई साहित्य संघ मराठवाडा साहित्य परिषद विदर्भ साहित्य संघ या संस्थांसह साहित्य महामंडळाशी संलग्न इतर संस्थांचे पदाधिकारी या बैठकीला उपस्थित होते फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांच्या निवडीचं अनेक साहित्यिक आणि मान्यवरांनी स्वागत केलं आहे मुंबईच्या विविध भागांत ग्रुवारी रात्री झालेल्या गॅस गळती प्रकरणी पालिका प्रशासनानं आपत्कालीन कक्ष आय आय टी

ही समिती येत्या तीन दिवसांत गॅस गळतीच्या प्रकरणाची तपासणी करून अहवाल सादर करणार आहे

राज्यात काल मध्य महाराष्ट्रात त्रळक ठिकाणी म्सळधार पाऊस पडला कोकण आणि विदर्भात बहतांश ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडयात तुरळक ठिकाणी पाऊस पडला